मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली शिवसेना भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत

म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा युतीचा निर्णय घेतला असं मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रीय विचारांचे पक्ष हे एकत्रित आले पाहिजेत ही जनभावना देखिल होती

विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजपा मित्रपक्षांशी चर्चा करेल त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना भाजप निम्म्या निम्म्या जागांवर लढेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपानं शिवसेनेसमोर फिफ्टी फिफ्टीचाच फॉर्म्युला ठेवला होता तेव्हा तो नाकारणाऱ्या शिवसेनेनं आज तो मान्य केला आहे

उद्या नांदेड इथे संयुक्त जाहीर सभेतून प्रचाराच रणशिंग फुंकलं जाईल असं कॉप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत सांगितलं

दरम्यान नेमकं काय आश्वासन घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपशी मांडवली केली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं असं आव्हान विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पूण्यात बोलताना दिलं भाजपाने सक्तवसूली संचालनालयाची भीती दाखवून शिवसेनेला या यूतीसाठी भाग पाडलं असावं असा दावा त्यांनी केला चकमक जम्मू काश्मीरच्या पूलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांनी केलेल्या करावाईत तीन दहशतवादी ठार झाले यात पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार कामरान या जैश ए महम्मदघ्या कथित कमांडरचा समावेश आहे पिंगलानी भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोध मोहीम सुरू केली यावेळी दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं

कलभषण जाधव कुलभूषण जाधव यांच्यावरचे हेरगिरीचे आरोप खोटे असून त्यांना भारतीय द्तावासाशी संवाद साधण्याची परवानगी नाकारून तुरूंगात डांबण बेकायदेशीर असल्याचं भारताचे वकील हरीश साळवे यांनी काल सांगितलं पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरच्या सुनावणीला हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात कालपासून सुरूवात झाली पाकीस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा वापर भारतविरोधी प्रचारासाठी करत आहे असा थेट आरोप भारतानं सुनावणीच्या पहिल्याच दिवशी केला पाकिस्ताननं जाधव यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं असून व्हिएन्ना सहमती कराराचा भंग केला असल्याचं साळवे आपल्या युक्तिवादात म्हणाले

मोदी दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं भारताच्या दौर्यावर आलेले अजॅटिनाचे अध्यक्ष मॉरिशिओ मॅक्री यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर काल दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी संवाद साधला मॉरिशिओ मॅक्री यांनीही यावेळी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण कृषी आणि पर्यटनासह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले सुतार परस्कार सांस्कृतिक सद्भावनेसाठी दिल्या जाणाऱ्या टागोर सांस्कृतिक पुस्स्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते झालं

रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली असे गौरवोद्वार रामनाथ कोविंद यांनी यावेळी काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यावेळी उपस्थित होते शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हाप्रमध्येही शिव जन्म सोहळा होणार असून ऐतिहासिक पन्हाळा गडावरून मध्यरात्रीपासून शिवभक्त ज्योती घेऊन ठिकठिकाणी वाजत गाजत आणि शिवरायांचा जयजयकार करत रवाना झाले आहेत पूण्याच्या एम आय टी विश्व शांती विद्यापीठानं लोणी काळभोर इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत राज्यातल्या एक हजार गावांमध्ये ही मोहीम राबवणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून आज गावागावांमध्ये प्रभात फेरी व्याख्यान तसच उद्यापासून विविध विषयांवर मार्गदर्शन मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमांच आयोजन केल जाणार आहे

गडचिरोलीमध्ये सोनापूर इथं कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण प्रमुख पुलांचं उद्घाटन आणि महामार्गांचं ई भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान लाभलेला हा जिल्हा दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिला होता मात्र सध्याच्या सरकारनं या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक पावलं उचलल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्यात सुरु असलेल्या कचारगड यात्रेला आणि राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली कचारगड देवस्थानाला अ दर्जा देण्याची घोषणाही त्यांनी केली अपघात सोलापर तुळजापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घाटातल्या वळणावर टॅकर आणि कारचा अपघात होऊन सात जण मृत्युमुखी पडले यात चार बालक आणि दोन महिलांचा समावेश आहे काल रात्री ही घटना घडली जखमींना उपचारांसाठी उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात नेलं आहे हवामान पाऊस मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात उद्या आणि परवा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे जालना परभणी हिंगोली औरंगाबाद यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची तसच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा असं आवाहान कृषी विभागानं केलं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात हवामान कोरडं असलं तरी उद्या पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे